त्यानंतर महाराष्ट्राला किती मदत द्यायची याचा निर्णय केंद्र सरकार घेईल

टी महामंडळामध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काल मुंबईत दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत आंदोलकांच्या कुटंबियांना आधार देण्यासाठी काय करता येईल याबाबत गट नेत्यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असं विधिमंडळात सांगितलं होतं त्या अन्षंगानं हा निर्णय घेतला असल्याचं रावते यांनी सांगितलं कॉम्रेड गोविंद पानसरे हत्ये प्रकरणी राज्याच्या विशेष तपास पथकानं भरत क्रणे आणि वास्तदेव स्र्यवंशी या दोघांना चौकशी साठी बंगळ्रूमधून ताब्यात घेतलं आहे दोघेही गौरी लंकेश हत्या प्रकरणातले आरोपी आहेत या दोघांना कोल्हापूर न्यायालयानं सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे

यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांना पत्र लिहून कळवलं आहे यापूर्वी सरकारनं वारंवार आश्वासनं दिली पण अजून पूर्तता केली नसल्यानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं

भविष्य निर्वाह निधी खात्याची वर्तमान स्थिती आणि निवृत्ती वेतनाच्या मंजूरीची वर्तमान स्थितीची माहिती नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर उपलब्ध होईल राज्याच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक कार्यालयाच्या संकेत स्थळावर नोंदणीकृत करावेत असं कळवण्यात आलं आहे

दिपक सावंत यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते समाजानं एड्सग्रस्त रुग्णांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे असं सावंत यावेळी म्हणाले

राज्याच्या विविध भागात काल जागतिक एड्स जनजागृती दिन साजरा करण्यात आला औरंगाबाद शहरात काढण्यात आलेल्या रॅलीला आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉ

व्ही लाळे यांच्या हस्ते तर उस्मानाबाद इथं काढण्यात आलेल्या जनजाग़ती रॅलीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला बीड इथंही प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जनजाग्रतीपर फलक झळकावत फेरीत सहभाग नोंदवला जालना इथं आयोजित रॅलीला जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली एड्स जनजागृती पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन बिनवडे यांनी यावेळी केलं तसंच लातूर इथं वैद्यकीय महाविद्यालयात पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली परभणी इथंही या दिनानिमित्त रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

जयंत नारळीकर यांनी व्यक्त केलं आहे

त्यावेळी ते बोलत होते विज्ञानाबद्दल थोडीफार माहिती असणं आवश्यक असून विज्ञानाचे प्रयोग करतांना घेतलेले निर्णय जाणीवपूर्वक घेतले पाहिजेत असं त्यांनी यावेळी सांगितलं ग्रहणांच्या बाबतीत अंधश्रध्दा न बाळगता वैज्ञानिक दृष्ट्या ते काळजीपूर्वक बघण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं गणितात सुधारणा करून शिकवणं गरजेचं असून पाठांतरचा अतिरेक न करता गणित शिकवलं पाहिजे असं मत मंगला नारळीकर यांनी यावेळी व्यक्त केलं

प्राधिकरणानं सहा महिन्यापूर्वीच महापालिकेला याबाबत नोटीस दिली होती प्राधिकरणानं उपस्थित केलेल्या मुद्द्यावर महापालिकेनं कोणत्याच उपाय योजना न केल्यानं ही परवानगी रद्द करण्यात आली आहे

राज्यसरकार मोठ मोठ्या घोषणा करण्यापलीकडे निर्णायक कृती करत नसून सरकारच्या अनास्थेमुळेच जिल्ह्यातले महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींचं शिष्टमंडळ येत्या मंगळवारी चार डिसेंबरला राज्यपालांची मुंबई इथं भेट घेणार असल्याची माहिती जिल्ह्याचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी दिली

शांतीलाल देसरडा यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं

पुणे इथं एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते होमियोपॅथीच्या क्षेत्रात त्यांनी मोलाचं योगदान दिलं

होमियोपॅथी अभ्यास मंडळाचे सदस्य तसं नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी काम केलं होतं

जेष्ठ साहित्यिक डॉ ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते हा प्रस्कार प्रदान करण्यात आला

औरंगाबाद इथं जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांनी धरणे आंदोलन केलं प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांना जूनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी भविष्य निर्वाह निधी योजना लागू करावी खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत समायोजनानं नियुक्त करु नये याप्रमुख मागण्यासह अन्य मागण्याचं निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलं

कांद्याला हमी भाव द्यावा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी जनावरांना पाणी आणि चारा उपलब्ध करुन द्यावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं